त्यानंतर एक तासासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनात सदस्यांनी मास्क परीधान करून तसंच एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत कामकाजात भाग घेतला

हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा कण्यात आला आहे

यामध्ये परभणीच्या फौजिया खान यांचा समावेश आहे

होमिओपॅथी तसंच भारतीय वद्धक्रीय प्रणालीमध्ये उच्च दर्जाचे वद्धक्रीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत या उद्देशानं ही विधेयक मांडण्यात आली असून राज्यसभेनं यापूर्वीच मार्चमध्ये या विधेयकांना मंजुरी दिली आहे

बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले ही खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी ही मागणी केली आदिवासींची संस्कृती ही पर्यावरण पूरक आहे त्यामुळे स्थानिक आदिवासीकडून पर्यावरणाला कधीही धोका उत्पन्न होऊ शकत नाही वनाधिकार कायदा आणि पेसा कायदा हे दोन महत्त्वपूर्ण कायदे केंद्र शासनाने पारित केले

गोंडवाना विद्यापीठ पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी सज्ज असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज गडचिरोली श्रें पत्रकार परिषदेत दिली उदय सामंत यांनी गोंडवाना विद्यापीठात आढावा बस्क्र घेतली

मराठा आरक्षणाला सरक्षण द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे आज परभणी जिल्ह्यातले आमदार राहल पाटील सुरेश वरपुडकर मेघना बोर्डीकर या आमदारांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी आमदार वरपुडकर यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करत हा विषय सरकारकडे मांडण्याचं आश्वासन दिलं

यानिमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे

कोरोना संसर्गाच्या पार्कभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये होतं असलेली गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आदेशात नमूद केलं आहे

अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्देवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल

दरम्यान मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मृत्रपिंड काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा असून प्रशासनानं तोही नाकारला आहे

राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले

त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपलं वितरणाचं जाळं वाढवून गरजूंपर्यंत ऑक्सीजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी

ऑक्सीजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती सॅनिटायझरची उपलब्धता रेमडेसिविर आणि तिर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सीजनचा साठा याचाही डॉ शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध करून वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे ही समिती दर्दीदिन ऑक्सीजनची गरज आणि ती पुरविणाऱ्या बॉटलींग प्लॅंट बल्क सप्लायर्स यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल याची दक्षता घेणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे जिल्ह्यातले सर्व शासकीय रुग्णालयं खाजगी रुग्णालये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व कोविड केअर सेंटर यांच्याशी संपर्क साधून ऑक्सीजनबाबत मागणी नोंदवून ती समिती अध्यक्ष तथा नोडल अधिकारी यांचेकडे सादर केली जाईल नाशिक जिल्ह्यात द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सरज मांढरे यांनी आज दिली ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज मांढरे यांनी बछ्कि घेतली यावेळी हा निर्णय घेण्यात आला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचे सर्व नियम लागू होतील असं यावेळी सांगण्यात आले

देशातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे साडे अठ्ठेचाळीस लाखाच्या उंबरठ्यावर पोचली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून साखळी तोडण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघानं आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

अत्यावश्यक सेवा देखील या काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत दोन मेडिकल स्टोअर्स खुले राहतील आणि सकाळी साडेसात ते नऊ या काळात दूध विक्री होईल असं कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी सांगितलं

धनंजय चाकूरकर यांनी दिली

जळगाव श्वले समाज कार्यकर्ते सतीश सराफ यांचं आज पहाटे निधन झालं जळगाव जनता बँकेचे ते माजी संचालक होते अनेक शक्षणिक संस्था तसंच पतसंस्थांच्या स्थापनेमधे त्यांनी मोठं योगदान दिलं होतं कोकण मराठवाडा आणि विदर्भात गेल्या चोवीस तासात बह्तांश ठिकाणी पाऊस पडला मुंबईत आज ढगाळ वातावरण होतं रायगड जिल्ह्यातल्या पनवेल पेण महाड श्रीवर्धन या भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून दक्षिण वाऱ्यामुळं समुद्र खवळलेला असून मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल होत आहेत समुद्रातल्या पाण्याचा प्रवाह हा दक्षिण उत्तर जोराने वाहत आहे त्यामुळे नौका मार्गक्रमण करताना अवघड होत त्याचबरोबर परजिल्ह्यातल्या आणि परराज्यातल्या नौकासुद्धा देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत जिल्ह्यात कणकवली सह काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे समुद्रातील लाटांचं वेगवान वा यामुळे किना याकडे येण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोकणातील मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा श्रारा देण्यात आला आहे कर्जत वाशिम परभणी जिल्ह्यातही आज ढगाळ वातावरण होतं मात्र पावसानं विश्रांती घेतली होती

काठावरील गावांसह नागरिकांना खबरदारी घेण्याचा शिवा प्रशासनाने दिला आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळ्णिच्या नाथसागर जलाशयात पाण्याची आवक घटल्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडलं जाणार पाणी कमी करण्यात आलं आहे